या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागरीकांचं अभिनंदन केलं आहे हे प्रयत्न असेच सुरु ठेवले पाहिजे आणि प्राण्यांना सुरक्षित निवारा मिळाला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातल्या नेताजींच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी हे आयोजन करण्यात येत आहे

पीक पद्धतीतल्या बदलांमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका आणि बाजरीचं उत्पादन घेतलं आहे

शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा विचार करता लवकरात लवकर ही मागणी मान्य करावी असं भूजबळ यांनी म्हटलं आहे

ग्रामीण भागातल्या नागरिकांना या कायद्याची माहिती करून देणं हा या फेरीचा उद्देश असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली ते सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते आमदार गोपीचंद पडळकर यावेळी उपस्थित होते कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं सांगताना खोत यांनी द्ग्धव्यवसायाचं उदाहरण दिलं राज्यात द्ग्धव्यवसाय खूला केल्यानंतरही इथल्या पश्पालकांचं नुकसान झालेलं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधल

एकूण सहा टप्प्यांत ही फेरी विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरातून निघणार असल्याचं खोत यांनी सांगितलं

एनसीबीनं गेल्या महिन्यात अर्जून रामपालच्या घरावर छापा टाकून काही साहित्य जप्त केलं होतं तसंच त्याच्यासह त्याची मैत्रीण गॅब्रिएलाची चौकशी केली होती दरम्यान अमंली पदार्थ साठवल्याप्रकरणी विनोदी कलाकार भारती सिंह आणि तिचा पती हर्ष काल एमसीबीसमोर हजर झाले

राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड यांनी आज विद्यापीठात वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली तलवारबाजीच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या कोनशिलेचं अनावरणही रिजिज् यांच्या हस्ते होणार आहे साई अंतर्गत खेळासंदर्भांतला पदविका अभ्यासक्रम चार अँथलेटिक ट्रॅक यासह अन्य मागण्या क्रीडा मंत्र्यांकडे करणार असल्याचं खासदार कराड यांनी यावेळी सांगितलं

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागान ही माहिती दिली